देशाच्या अर्थव्यवस्थेला दहा ट्रिलियनची आणि जगातली तिस या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनवण्याच्या आपल्या संकल्पनेचा प्नरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या जागतिक व्यापार शिखर परिषदेत बोलताना देशात अनेक स्टार्टअप सुरु व्हावेत आणि ऊर्जा नूतनीकरण क्षेत्रात देश अग्रणी ठरावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली सर्व भारतीयांच्या िछा आकांक्षा पूर्ण करत नवीन भारताची निर्मिती करण्यासाठी आपलं सरकार कठोर परिश्रम घेत आहे असं ते म्हणाले नवभारताची निर्मिती करताना भूतकाळातले प्रश्न सोडवून भविष्यातल्या अडचणींचा विचार करायचा आहे असं मोदी यांनी सांगितलं रालोआ सरकारच्या काळात देशाचा विकास दर सात पूर्णाक चार दशांश टक्के झाला आहे आपलं सरकार जातपात भाषा धर्म आर्थिक स्तर यांचा विचार न करता समाजातल्या सर्व घटकांच्या समस्या हाताळत आहेत असं प्रतिपादन मोदी यांनी केलं तिर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या सुरक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी घ्यावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मिळालेल्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना ही सूचना केली आहे पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरी नागरिकांना विर राज्यात मारहाण होत असल्याबद्दल किंवा त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याबद्दल ही याचिका दाखल झाली आहे

नागपूरच्या बह्जन रंगभूमीची एकांकिका गटार नाटयपरिषद कारंजा लाड शाखेची राडा सोलापूर शाखेचे विश्वदाभिरामा विलकरंजी शाखेची अफू आणि नाशिक शाखेची तो ती आणि नाटक या एकांकिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली अनेक रंगकर्मी आणि नाटयवेडे यावेळी उपस्थित होते नाटक आयुष्यातली समृद्ध अडगळ या विषयांवर परिसंवाद सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस याठिकाणी उपस्थित राहणार आहेत हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषी उत्पन्न बाजार समितीनं रद्द करावा असे आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे ते आज सोलापूर श्विं कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई नाम योजनेच्या पुरस्कारांचे वितरण करताना बोलत होते शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसल्यानं बाजार समितीच्या बाबत काही सुधारणा कराव्या लागल्या असं ते म्हणाले मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यभरात आज आणि उद्या असे दोन दिवस विशेष मोहीम राबवण्यात येत आहे

शिवशंकर यांनी दिली शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरु केली आहे

त्यानंतर मन की बात कार्यक्रमांचे प्रसारण होईल त्यानंतर प्रधानमंत्री यांच्याहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमांचं प्रसारण होईल नांदेड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन ॐ यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहातही सकाळी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार असुन यावेळी पालकमंत्री पंकजा मूंडे आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत ब्लडाण्यातही सकाळी कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली

या यादीबाबतचे आक्षेप येत्या मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात पुराव्यासह सादर करायचं आवाहन प्रशासनानं केलं आहे

सहा दिवस चालणा या या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं होईल

औरंगाबादच्या वैजापूरजवळ झालेल्या ट्रक आणि कार यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं तिघा जखर्मीना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं या दर्घटनेनंतर वैजापूर औरंगाबाद मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती

कांगोनी फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला अपघातातल्या जखमीवर अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात तसंच नेवासे श्विल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत नवी दिल्लीत डॉ कर्णी सिंग नेमबाजी क्रीडागारात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेलानं महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात आज सुवर्णपदक जिंकलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशावासियांशी संवाद साधणार आहे

दर महिन्यातून एकदा होणा या या कार्यक्रमातून प्रधानमंत्री विविध महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतात प्रधानमंत्र्यांनी या माध्यमातून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा परामर्श घेतला असून जनतेला मार्गदर्शन केलं आहे गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामाचं भूमिप्जन तसंच भंडारा जिल्यातल्या कामांच भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील पाणी शेतकऱ्यांना देण्याकरिता धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून टप्पा दोनच्या कामाला आता आरंभ होईल

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाची शक्यता आहे